महाविकास आघाडी सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील तर कॉंग्रेसकडून आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार असल्याचं समजतं तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीला काल अंतिमरूप देण्यात आलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही यादी राज्यपालांकडे सोपवल्याचं वृत्त आहे शिवसेनेच्या कोट्यातून अनिल परब आदित्य ठाकरे बच्चू कडू यांच्या समावेशाची शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातल्या संभाव्य मंत्र्यांमध्ये अजित पवार दिलीप वळसे पाटील अनिल देशमुख राजेंद्र शिंगणे नवाब मलिक जितेंद्र आव्हाड धनंजय मुंडे बाळासाहेब पाटील दत्ता भारणे प्राजक तनपुरे आणि आदिती तटकरे यांच्या समावेशाची शक्यता आहे काँप्रेसनं मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या दहा जणांची नावं जाहीर केली आहेत अशोक चव्हाण अमित देशमुख अस्लम शेख यशोमती ठाकूर वर्षा गायकवाड सुनील केदार के

पडवी सतेज पाटील विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम हे नेते पद आणि गोपनियतेची शपथ घेतील असं काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पतमानांकन संस्थावर कमी दर्जाच्या कंपन्यांबाबतसुद्धा मोठे दावे करून मानांकनाचं बाजारीकरण करत असल्याबद्दल टीका केली आहे

नीती आयोग आज नवी दिल्लीत भारताच्या शाश्वत विकासाबाबतचा निर्देशांकाची द्सरी आवृत्ती जारी करणार आहे

महाराष्ट्र पोलीसअकादमीच्या उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा दीक्षांत सोहळा नाशिक इथं सुरु आहे या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे पोलीसमहासंचालक सुबोधक्मार जयस्वालही या सोहळ्याला उपस्थित आहेत